आसियान देशांच्या विकास आणि सुरक्षिततेसाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

विचार आणि संस्कारात आत्मनिर्भरता आली तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल पंतप्रधान

सरहद्दीवरच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा पुरवणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही

पंतप्रधान आसिआन भारताच्या अॅक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी आसिआन राष्ट्रे आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज सतराव्या आसिआन भारत शिखर परिषदेत बोलत होते आसियान देशांच्या विकास आणि सुरक्षिततेसाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक असल्याचं ते म्हणाले भारत आणि आसिआन देश परंपरा आणि भौगोलिक दृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलेले असून भौतिक आर्थिक सामाजिक तसंच सागरी क्षेत्रात एकमेकांशी संपर्क वाढवणं ही भारताची प्राथमिकता असल्याचं मोदी यांनी सांगितलं

केवळ भौतिक वस्तू पायाभूत सुविधांची उभारणी यापुरताच ती मर्यादित नाही तर प्रत्येकाच्या विचार आणि संस्कारात आत्मनिर्भरता आली तरच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या भव्य पुतळयाचं अनावरण आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक उपस्थित होते जेएनयू मधला स्वामीजींचा हा पुतळा आपल्याला स्वामीजींच्या स्वप्नातला उज्ज्वल समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत राहील असं ते म्हणाले

नव्या शैक्षणिक धोरणाचा उद्देशही नवा भारत घडवणं हाच असून देशातला युवा वर्ग हा भारताचा खरा दूत आहे असं ते म्हणाले

या विशेष पॅकेजमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला

यामुळे संरक्षण उत्पादन तयार करणाऱ्या स्वदेशी कंपन्या आणि हरित ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांना फायदा होणार आहे

बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदी करणाऱ्यांना प्राप्ती करातून सवलत देण्यात आली आहे

यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर बांधकाम क्षेत्र आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज पुरवठा आणि बँक हमी संदर्भात काही सवलती देण्यात आल्या आहेत

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत एक देश एक शिधापत्रिका ही योजना सुरू करण्यात आली आहे

भारतीय अर्थव्यवस्था चौफेर सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत माल वाहतूक विजेचा वापर वस्तू आणि सेवा कर संकलन परदेशी गुतवणूक आदी क्षेत्रातील आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत असं ही सीतारामन यांनी यावेळी सांगितलं

यावर्षीच्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात कोरोना संसर्ग व्यवस्थापनात आयुर्वेदाची भूमिका या विषयावर भर दिला जाणार आहे

सरहद्दीनजीकच्या गावांमधून होणार पलायन रोखण्यासाठी या भागातल्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा पुरवण्यात येतील तसंच सीमा सुरक्षा बलाच्या रुग्णालयातून सरहद्दी जवळच्या गावातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी घोषणा शाह यांनी यावेळी केली या भागातल्या अनेक गावांमधून अशा प्रकारच्या विकासोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून त्याची सुरुवात धोर्डो गावातून झाली आहे सरहद्दी जवळच्या द्र्गम गावांमधून आरोग्य शिक्षण तसंच रस्ते आदी बाबतच्या समस्यांचं निराकरण करणे हे या विकासोत्सावाचं मुख्य उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी तसंच सरहद्दी जवळच्या गावांतील दीड हजारांहून अधिक सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते

संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार दिवाळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता असल्याचं पक्षाचे महासचिव के

त्यागी यांनी आज सांगितलं पक्षाच्या नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची नितीश कुमार यांनी आज भेट घेतली हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांनी आज त्यांच्या पक्षाच्या निवडून आलेल्या चार आमदारांसाहित नितीश कुमार यांची भेट घेऊन पाठींब्याचं पत्र त्यांना सुपूर्द केलं दरम्यान आज राष्ट्रीय जनता दल कॉंग्रेस पक्ष आणि डावे पक्ष यांची संयुक्त बैठक होऊन राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची महाआघाडी पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आय

एम

ने नुकतीच याची घोषणा केली

चं आर्थिक तसंच अन्य बाबतीतील सहकार्य लाभत आहे अशी माहीती आय सी एम आर चे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी दिली ही लस विकसित तसंच उत्पादित करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे असं भार्गव यांनी पुढे सांगितलं

शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत पालक प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे

पाणबडी वागीर भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस वागीर या पाणबुडीचा समावेश करण्यात आला केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या पाणबुडीचं मुंबईतील माझगाव गोदीत अनावरण करण्यात आलं भारतीय बनावटीची स्कोर्पियन श्रेणीतील ही पाणबुडी एका वर्षात कार्यान्वित होईल असं वेस्टर्न नव्हल कमांड प्रमुख व्हाईस एडमिरल आर

पंडित यांनी सांगितलं

जनगणनेत सामील होण्यासाठी स्वतंत्र आदिवासी सरना धार्मिक संहितेच्या तरतुदीची मागणी या ठरावात करण्यात आली आहे धार्मिक संहितेमुळे आदिवासी समुदायांची नेमकी संख्या कळण्यास मदत होईल तसंच त्यांची संस्कृती इतिहास भाषा यांचं संवर्धन होऊन त्यांना संविधानिक हक्क प्राप्त होतील असं प्रतिपादन झारखंड चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हा ठराव मंजूर झाल्यानंतर केलं

पी एल सट्टा नुकत्याच झालेल्या आय पी